मदान यांनी काल दिली

नंतर ती प्रक्रीयाच रद्द करण्यात आली

राज्यात काही ठिकाणी शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत काही ठिकाणी शाळेची घंटा इतक्यात नको असं ठरतंय पण काही ठिकाणी प्रशासन सरळ संबंधित शाळेच्या म्ख्याध्यापकावर निर्णयाची जबाबदारी टाकून मोकळ झाल आहे बर्याच जिल्ह्यातून शाळा सुरू करण्याची तयारी असल्याच्या बातम्या आल्या आहेत मात्र कुठेही विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नाही नाशिकमध्ये उद्या निर्णय होणार आहे पुणे जिल्ह्यात किती पालक हमीपत्र देतात त्यावर मुख्याध्यापक निर्णय घेणार आहेत

हौतात्म्य सीमेपलीकडून पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत असून काल झालेल्या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर देताना कोल्हापूर जिल्ह्यातील जवान संग्राम शिवाजी पाटील यांनी हौतात्म्य पत्करलं जम्मू काश्मीरमधील राजोरी भागात नोशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला

या बटालियनच्या जवानांनी पाकीस्तानी इरादे हाणून पाडले मात्र या संघर्षात निगवे खालसा येथील संग्राम पाटील यांना वीरमरण आलं

त्यानंतर त्यांनी दोन वर्ष मुदत वाढवून घेतली होती

गावचा सुपुत्र देशाच्या रक्षणात हुतात्मा झाल्याची बातमी समजताच निगवे खालसा गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे

त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिका यांना बोलावून खडे बोल सुनावले आहेत पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करावे असे भारताने ठणकावले आहे नगरोटामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला यातील बर्यााच वस्तू या पाकिस्तानच्या असल्याचं समोर आलं आहे

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल मुंबईत हुतात्मा चौकातील स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा महाराष्ट्राचा गौरवशाली प्रेरणादायी इतिहास असून सीमाभागातील मराठीभाषक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यातून बळ मिळेल अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल आपल्या भावना व्यक्त केल्या

या कार्यक्रमाचे औचित्य साधून जीवनाचे सर्वोच्च बलिदान देणा या वीर नायकांना काल राष्ट्रीय युद्ध स्मारक या ठिकाणी श्रद्वांजली वाहण्यात आली संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि एन सी सी चे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा यांनी एन सी सी च्या वतीने प्ष्पहार अर्पण केले

यात पुरुषांच्या संवेदनशीलतेला कवयित्रींनी सलाम केला

वैभव साटम आणि प्रा

विद्या मोदी यांच्या संकल्पनेतून एक ऑनलाईन कविसंमेलन आयोजित करण्यात आलं होत सरिता पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात ओलावल्या पापणीतून दडलेला असतो द्ःखाचा डोंगर पण मित्रा खचून जाऊ नकोस आजची वेळ उद्या येईलच असं नाही असा पुरुषाबाबतचा समंजसपणाचा सूर कवयित्रींनी आळवला या कवी संमेलनात सरिता पवार स्नेहा राणे रुपाली दळवी प्राजक्ता शिंदे कल्पना बांदेकर मनीषा पाटील नीलम यादव मेघना सावंत प्रमिला तांबे यांनी आपापल्या कवितांतून पुरुष मनातली संवेदनशीलता टिपली तिचा गौरव केला या कवितांवर झालेल्या चर्चेत प्रा विद्या मंत्री रमेश सावंत प्रा वैभव साटम मधूकर मातोंडकर संदीप पेंडुरकर श्रेयश शिंदे विजय सावंत अमित जाधव अच्युत देसाई सूर्यकांत चव्हाण यांनी भाग घेतला

कृषी वीज धोरण कृषीप्रधान राज्यात शेतकऱ्याला वेळेवर आणि दर्जेदार सेवा देणं ही आमची प्राथमिकता असून त्या दृष्टीकोनातून सरकारनं नवीन कृषीपंप वीज धोरण आणलं आहे शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारं हे धोरण ऐतिहासिक ठरेल असा विश्वास ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी व्यक्त केला या धोरणांतर्गत कृषी वीज देयक थकबाकीदारांना वीजबिल भरण्यासाठी आकर्षक सवलत देण्यात येणार असल्याचंही राऊत यांनी काल मुंबईतल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं कृषीपंपांना नवीन वीज जोडणी देणं कृषी वाहिन्यांवर दिवसा आठ तास वीज पुरवठा करणं पंपाकरिता पायाभूत सुविधा उभारणं आणि टप्प्याटप्प्यानं सवलती देत थकबाकी वसुल करणं या बाबी प्रामुख्यानं या धोरणात समाविष्ट आहेत भ्जबळ अन्न नागरी प्रवठा आणि महसूल विभाग यांमध्ये झालेल्या करारामुळे महसुल विभागातर्फे ऑनलाइन सातबारा उपलब्ध झाल्यानं शेतमाल खरेदी प्रकारात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल असा विश्वास अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यातील अंगणगाव इथे मका आणि बाजरी खरेदी केंद्राचा शुभारंभप्रसंगी बोलत होते बाजारभाव आणि हमीभावात मोठा फरक असल्यानं व्यापारी वर्गाकडून हमीभाव केंद्रावर बाजरी मका विक्रीला येणार नाही याची काळजी घेण्यात यावी असं आवाहन भुजबळ यांनी यावेळी केलं ळ हिंदीतला केंद्र सरकारनं कार्यालयीन हिंदी भाषेमध्ये ळ या वर्णाचा समावेश केला आहे या ळ च्या वापराबाबत आता तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी ज्येष्ठ मराठी साहित्यिकांकडून होऊ लागली आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून हिंदी भाषा समुहाच्या विविध लोकभाषांमध्येच ळ हा उच्चार असल्यानं तो सरकारी हिंदीतही वापरावा यासाठी प्रकाश निर्मळ या माणसानं विविध पातळ्यांवर लढा दिला अखेर सरकारला ळ स्वीकारावा लागला आता तो वापरा असा आग्रह लक्ष्मीकांत देशमुख डॉ नागनाथ कोतापल्ले आणि डॉ सदानंद मोरे या तीन माजी साहित्य संमेलनाध्यक्षांनी धरला आहे तसं पत्रच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धाडलं आहे केंद्र सरकारने आपल्या कार्यालयीन भाषेत अर्थात प्रमाण हिंदीमध्ये हा वर्ण समाविष्ट केला असल्याचं स्पष्ट केलं आहे आता या वर्णाच्या प्रत्यक्ष वापराची अंमलबजावणी केंद्र सरकारची सर्व कार्यालयं रेल्वे टपाल बँका अशा ठिकाणी त्वरित व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं नावही तिलक लिहीतात ते टिळक असंच लिहावं आणि उच्चारावं आवश्यक असल्यास त्यासाठी योग्य कायदेशीर तरतूद करून घ्यावी आणि या नियमांचं काटेकोरपणे पालन होईल याचीही दक्षता घेतली जावी असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी वेदांगी कुलकर्णी पुणे ताडोबा निसर्गाच्या सानिध्यात सुट्या घालवण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे

त्यानंतर दीड महिन्यात या प्रकल्पात पर्यटकांची रीघ सुरू झाली दिवाळी सुट्टीच्या काळात यात मोठी वाढ झाली आहे

मंदिर राज्यातील सर्व मंदिरं खुली करण्यात आल्यानं आता देवदर्शनासाठी पिंपरी चिंचवड इथल्या वल्लभनगर एस टी बस आगाराकडून विशेष नियोजन करण्यात आलं आहे यंदाच्या दिवाळीत उत्पन्न खूपच कमी झाल्यानं आगाराला मोठा फटका बसला आहे यामुळे ही तूट भरुन काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत कोल्हापूर तुळजापूर गणपतीपूळे गाणगापूर गोंदवले नाशिक अक्कलकोट या मार्गावर फेऱ्या सुरु झाल्या आहेत चतुर्थीसाठी अष्टविनायक दर्शन विशेष बस सुरु केली आहे प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन वल्लभनगर स्थानकप्रमुख पल्लवी पाटील यांनी केलं आहे

सुझुकी मोटर्स मध्ये त्यांना नोकरी लागली असून ही मुलं काल कंपनीच्या बसनं गुजरातमध्ये हसनपूरला रवाना झाली पत्रीप्ल कल्याण डोंबिवलीकरांसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या बहुचर्चित पत्रीपुलाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचल असून गर्डर लाँचिंगचं पहिल्या टप्प्यातील काम काल यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आलं

या कामाची पाहणी काल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली यावेळी ठाण्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते

ही मुलं काल सकाळी वर्धा नदीवर पोहायला गेली होती पृथ्वीराज आसुटकर प्रेम गेडाम प्रचन रामटेके अशी मृतांची नावे आहेत अनिल गोगला सुजल वनकर ही दोन मुलं थोडक्यात बचावली आहेत अवैध वाळू ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला त्वरित आळा घालून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल दिले मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीला दोन्ही जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन तहसीलदार खनिकर्म अधिकारी आणि कक्ष अधिकारी उपस्थित होते हवामान कोकण वगळता काल राज्यातल्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली आजही पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस अपेक्षित आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार